या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी काम पाहिले

अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे बोधचिन्ह तयार करण्यासाठी सर्वोत्कृष्ट बोधचिन्ह स्पर्धा घेण्यात येणार आहे सर्वोत्कृष्ट बोधचिन्हासाठी महापालिकेने बक्षीसही ठेवले आहे स्मार्ट सिटीच्या बोधचिन्हासाठीही महापालिकेने अशाचप्रकारची बोधचिन्हाची स्पर्धा घेतली होती त्यातूनच सध्याचे असलेले बोधचिन्ह निवडण्यात आले होते हे महाविद्यालय हा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून पुढील वर्षभरात डॉ नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या जागी हे महाविद्यालय उभारण्यात येणार आहे

पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे नुकत्याच करण्यात आलेल्या पाहणीत जिल्ह्यातील ही परिस्थिती स्पष्ट झाली आहे

जिल्ह्यातील काही भागात अजूनही हे सर्वेक्षण झालेलं नाही मात्र ते दुर्गम भाग पुढील सर्वेक्षणात तपासले जातील असं शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं

हवामान शहर आणि परिसरात आज दिवसभर आकाश निरभ्र होतं

उद्यासुद्धा आकाश निरभ्र राहील

हा होता आजचा पुणे वृत्तांत

कोरोनाविरुद्धचा लढा आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे म्हणून स्वच्छता पाळा मास्क वापरा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार